कोरोना बाधेतून बरे होणाऱ्यांचा दर वीस टक्के

महाविद्यालयं सप्टेबरमध्ये सुरू करण्याचा सल्ला

आज अकरा वाजता पंतप्रधान करणार मन की बात

संजय कोठारी भारताचे नवे दक्षता आयुक्त

तेलतंबडे यांना जामीन नाहीच न्यायालयीन कोठडी

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्यायाबैठकीतकेंद्र आणि राज्य सरकारांतर्फे कोरोनाच्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाआणि व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला

इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे असं या वेळी सांगण्यात आलं या लढाईत सहभागी झालेल्या सर्वांचे डॉ हर्षवर्धन यांनी कौतुक केलं

विद्यापीठ विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांनी आगामी शैक्षणिक सत्र जुलै ऐवजी सप्टेबरमध्ये सुरू करावं अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगानं या संदर्भात नेमलेल्या समितीनं केली आहे टाळेबंदीमुळे होत असलेलं शैक्षणिक नुकसान आणि ऑनलाईन शिक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी युजीसीनं दोन समित्या नेमल्या होत्या या दोन्ही समित्यांनी काल आपले अहवाल सादर केले शैक्षणिक सत्र सप्टेबर पासून सुरू करण्याची शिफारस एका समितीनं केली तर ज्या विद्यापीठांना शक्य असेल त्यांनी राहिलेल्या परिक्षा ऑनलाईन घ्याव्यात शक्य नसेल त्यांनी टाळेबंदी उठेपर्यंत वाट बघावी असा सल्ला दुसऱ्या समितीनं दिला आहे शैक्षणिक सत्र सुरू करण्या आधी काही ठिकाणी प्रवेश परिक्षाही घ्यायच्या आहेत

या दोन्ही अहवालांवर विचार करून मनुष्यबळ विकास मंत्रालय पुढच्या आठवड्यापर्यंत निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे

दुकाने केंद्र सरकारनं कालपासून महानगरपालिका आणि नगरपरिषदांच्या हद्दीतील दुकान सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली मात्र जोपर्यंत याबाबत महाराष्ट्र सरकार कडून स्पष्ट निर्देश येत नाहीत तोपर्यंत दुकानं उघडली जाणार नसल्याची भूमिका दूकानदारांनी घेतली आहे याबाबत रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियानं स्थानिक प्रशासनाकडून स्पष्टता येईपर्यंत द्कान उघडण्याची घाई करू नये असं आवाहन आपल्या सदस्यांना केल आहे केंद्र सरकारनं दिलेल्या परवानगीत संदिग्धता ाहे ती दूर व्हायला हवी आणि सर्व किरकोळ विक्री दुकानं उघडण्यासाठी एकदमच परवानगी मिळावी असं दुकानदारांच्या संघटनेचं मत आहे

हॉटेलं कटिंग सलून पानवाले दारूची दुकान बंदच राहणार आहेत कॉंग्रेस कोरोनाविरोधी लढ्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार राष्ट्रीय धोरण आखा अशी मागणी कॉप्रेस पक्षानं केंद्र सरकारकडे केली आहे टाळेबंदी बाबत आता सरकारनं फेरविचार करायला हवा असंही कॉप्रेस प्रवक्ता कपील सिब्बल यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं टपाल खाते टपाल खात्याच्या माध्यमातून आता आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे

टाळेबदी मुळे रेल्वे राज्य वाहतूक सेवा बंद असल्यानं टपाल खात्याच्या गावोगाव पसरलेल्या जाळ्याद्वारे अत्यावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याची संकल्पना मांडण्यात आली

प्रशासनानं गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खाजगी रुग्णालयं शैक्षणिक संस्था आणि हॉटेल अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश पृण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल दिले पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक झाली पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली आता ऐकूया राज्यभरातल्या आमच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या संघर्षाच्या काही बातम्या थोडक्यात

अमरावतीत कोरोन संसर्ग प्रतिबंधासाठी अहोरात्र झटणाऱ्याकोरोना वारियर्स यांनाकालतणावाचं निरसन करणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मिळाली संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून ध्यान धारणा शिविर घेण्यात आलं वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेधर जयंती आपल्या घरीच राहून साजरी करावीमहापालिका विधिवत जयंती साजरी करेल असा निर्वाळा लातूरचे उपमहापौर चंद्रकात बिराजदार यांनी दिला आहे रत्नागिरीजवळच्या साखरतर इथलं सहा महिन्यांचं बाळ कोरोनामुक्त झाल्यानं जिल्हा रुग्णालयातून मोठ्या आनंदानं त्याला काल निरोप देण्यात आला या बाळाबरोबरच रत्नागिरी जिल्हा आज तरी कोरोनामुक्त झाला आहे

वाशिम जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित व्यक्तीचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर या व्यक्तीला काल जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले साहब आपने बहोत मेहनत किया असे म्हणत त्यानं आरोग्य यंत्रणेचे आभार मानले कोरोना विरूद्धच्या या युध्द काळात धुळे पोलीस दलाच्या मदतीला काही माजी सैनिक निवृत्त होमगार्ड आणि सुशिक्षित तरूणांनी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे

बुलडाणा जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे

अजून एकाही संशयिताला कोरोना झाल्याचं नव्यानं निष्पन्न झालेलं नाही

जालना जिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा काल मृत्यू झाला खबरदारी म्हणून त्यांच्या स्वॅब चे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी स्पष्ट केल

त्याना पारनेर तुरुंगात ठेवण्यात आले आहे

काल या संख्येत आठ ची भर पडली

थोड्या महसूलासाठी दारूची दुकानं सुरू करण्याचा निर्णय अयोग्य ठरेल असा निर्णय घेऊ नये अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल केली

राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनीही जनतेला रमजानच्या शुभेच्छा दिल्या असून मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज तरावीह पठण आणि इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम करावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे

आज सोने खरेदीसह अनेक कल्याणकारी सामाजिक उपक्रम सुरु करण्याची परंपरा आहे मात्र या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे हा सण घरोघरी पारंपारिक पद्धतीने साजरा होत आहे पल पाडणार पूण्यातला सावित्राबाई फुले पूणे विद्यपीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय संपर्कमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला या चौकातून हिंजवडी ते शिवाजी नगर ही तीसरी मेट्रो मार्गिका जात असल्याने या मार्गासाठी हा पूल अडथळा ठरत आहे त्यामुळे हा पूल पाडून त्या ठिकाणी दुमजली पूल बांधण्याचा प्रस्ताव याआधीच देण्यात आला होता

आकाशवाणीची सर्व केंद्र तसंच वेबसाईट आणि न्यूजऑन एआयआर या ऍपवरुन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल

कोरोनाची साथ पाहता जिल्हा बँकेनं गर्दी टाळण्यासाठी नियोजन हाती घेतलं आहे बँकेच्या विविध शाखांतर्गत असलेल्या कार्यकारी सोसायट्यामधील शेतकरी सभासदांना विशिष्ट दिवशी बँकामध्ये बोलावून त्यांना कर्ज वाटप केलं जाणार आहे दक्षता राष्ट्रपतींचे सचिव संजय कोठारी यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे केंद्रीय दक्षता आयोगाच्या प्रमुखाचं हे पद गेल्या वर्षी जून महिन्यात माजी दक्षता आयुक्त के व्ही चौधरी निवृत्त झाल्यापासून रिक्त होतं संजय कोठारी यांनी काल सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या साक्षिनं पदाची शपथ घेतली या पदासाठी कोठारी यांच्या नावाची शिफारस फेब्रवारीतच करण्यात आली होती मात्र त्यांच्या नेमणूकीला कॉंग्रेसनं तीव्र विरोध दर्शवला होता आता कोठारी यांची नेमणूक प्रत्यक्ष झाल्यानंतर भाजपा कॉंग्रेस दरम्यान नव्यानं वादाला तोंड फुट्र शकतं

तेलतंवडे पुण्यातील एल्गार परिषद आणि कोरेगाव भिमा प्रकरणी अटकेत असलेले डावे विचारवंत आनंद तेलतुंबडे यांची रवानगी काल राष्ट्रीय तपास संस्थेच्या मुंबईतील विशेष न्यायालयानं न्यायालयीन कोठडीत केली

अग्निशमन बंबांच्या सहाय्यानं दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आली आगीत कोणी मृत्युमुखी पडल्याचं वृत्त नाही पण तिथले सर्व रहिवाशी बेघर झाले असून त्यांची तात्पुरती व्यवस्था बी

भालेकर मैदानात करण्यात आली आहे बडन मत्य रत्नागिरी तालुक्यात जयगड जवळच्या सांडेलावगण कासारीच्या खाडीत कालवं हे विशिष्ट प्रकारचं सागरी खाद्यान्न मिळवण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला काल सकाळी साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली दोघेही मृत चाफेरी गावचे रहिवासी होते हवामान राज्यात आज हवामान कोरडं असलं तरी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात कालही विदर्भात तुरळक ठिकाणी असा पाऊस झाला विदर्भ वगळता उर्वरित राज्यात सरासरी तापमानातही काहीशि वाढ झाली